राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली कालच्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीच्या तीन पक्षातील प्रत्येकी दोन अशा सहा जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामध्ये शिवसेनेतर्फे सुभाष देसाई एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी कॉप्रेसतर्फे जयंत पाटील आणि छगन भूजबळ तसंच कॉंप्रेसतर्फे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली देशातील विविध पक्षांचे अनेक ज्येष्ठ नेते समारंभाला उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्दव ठाकरे यांना ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत तर महाराष्ट्रातील जनतेला स्थिर आणि जबाबदार सरकार देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना जिद्दीनं एकत्र येऊन काम करेल असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केला

शिवसेनेचे एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि कॉप्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली

छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हा राज्याचा समृद्ध वारसा असून त्याचं जतन करण आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी संवर्धन करण आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या शेतकऱ्यांना ठोस मदत करण्यासाठी आणि त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं

पोलीस कर्मचाऱ्यांचं वाढीव वेतन अंतराळ संशोधन आयडीबीआय बँकेचं प्नरुज्जीवन आदी खर्चांचा यामध्ये समावेश आहे चीटफंड विधेयकही काल संसदेत मंजूर झालं खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी बुधवारी लोकसभेत केलेल्या वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात काल विरोधी पक्षांनी गदारोळ केला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आणि महात्मा गांधी हे देशाचे आदर्श होते आणि राहतील असं प्रतिपादन केलं चिखलीकर नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा वाढवाव्यात अशी मागणी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे ते काल लोकसभेत शून्यकाळात बोलत होते रुवस्तदरात धान्य किरकोळविक्री करणारे दुकानदार आणि सर्वसामान्य ग्राहकांना धान्य स्वस्त दरात घरपोचउपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनं एक महत्वपूर्ण आणि अभिनव योजना सध्या पुणेमार्केट यार्डातील निवडक व्यापाऱ्यांकडून आकाराला येत आहे बाजार समितीच्यासध्याच्या जाचक नियमातून मुक्त असणारी स्वतंत्र घाऊक बाजारपेठ आणि घाऊक बाजारसाखळी उभी करण्याचा या व्यापाऱ्यांचा प्रस्ताव असून पुण्याच्या आसपासच्या परिसरात त्यासाठीस्वतंत्र जागा निश्वित होत आहे येत्या काही काळातच त्या जागेवर सर्व सोयीसुविधांनी युक्त स्वतंत्र घाऊक बाजारपेठ उभी करून त्या माध्यमातून खासगी मॉलच्या दरापेक्षाही स्वस्त दरात आणि पॅकबंद स्वरुपात चांगल्या प्रकारचे धान्य ग्राहकांना आणि छोट्या दुकानदारांनाही उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे पुणे मर्चट्स चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बांठिया यांनी ही माहिती दिली केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आणि राज्याबाहेरही याच पद्धतीनं घाऊक बाजार साखळी उभी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले

महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त काल पुण्यातील समता भूमी इथं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने त्यांना यंदाच्या वर्षीचा महात्मा फुले समता पुरस्कार परिषदेचे अध्यक्ष छगन भूजबळ यांच्या हस्ते देण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते

विविध संस्था संघटनांच्या वतीनं काल फूले वाड्यात महात्मा फूले यांच्या पूतळ्यास पृष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले परिषद अनेक ज्ञानशाखांच्या एकत्रित प्रयत्नांतून आयुष चिकित्सांचा विकास होईल तसच आयुष चिकित्सा जगभरात शास्त्रीय पद्धतीने पोहोचवण्यासाठी तज्ज्ञ निर्माण होण्याच्या दुष्टीनं कार्यक्रमांची आवश्यकता आहे असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी केलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सहयोगी संस्थांच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ते काल बोलत होते

कुलगुरु डॉ नामदेव कल्याणकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली गाळप राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरु झाल्यापासूनच्या पहिल्या आठवड्यात अवघ्या दीड लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे

अभियान भंडारा इथं काल अतिरिक्त जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते बालकामगार प्रथेविरुध्द जनजागृती अभियानाचं उदघाटन करण्यात आलं कामगार आयुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील कृतीदलातर्फे विविध ठिकाणचे वीटभट्टी मालक तसंच विविध आस्थापनांची तपासणी करुन बालकामगार प्रथेविरुध्द माहितीपत्रक देण्यात आली रस्ता पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी अर्थात पीएलजीए च्या स्थापना दिनी काल सकाळी नक्षलवाद्यांनी आलापल्ली भामरागड मार्गावर झाडं आडवी टाकून तो अडवला होता पेरमिली गावानजीकच्या आरेंदा वळणावर रस्त्याच्या कडेला बॅनर बांधून पत्रकंही टाकली काही वेळासाठी इथली वाहतूक ठप्प झाली होती नंतर पोलिसांनी झाडं बाजूला केली स्पर्धा जीवनात यशस्वी होण्यासाठी खिलाडू वृत्ती साहस आणि चिकाटी या गुणांची गरज असते आणि खेळांतून हे गुण विकसित होतात असं अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी म्हटलं आहे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा विभागातर्फे चौदा वर्षांखालील मुला मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय खो खो क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ काल नवाल यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते

गलगंड धुळे जिल्ह्यात गलगंड आजाराच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे

चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल विविध कार्यक्रमांनी समारोप झाला सुमारे नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात जगभरातील सुमारे दहा हजाराहून अधिक चित्रपट प्रतिनीधींसाठी दोनशे चित्रपट दाखवण्यात आले काल ज्येष्ठ संगीतकार इलाईराजा पंडित बिरजू महाराज रूपा गांगुली प्रेमचोप्रा आदी कलावंतांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं फ्रांस चित्रपट निर्माता ब्लेजी हेरीसन यांच्या पार्टिकल्स चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला मारिघेला चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेता सीयू जॉर्ज यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता तर माई घाट चित्रपटासाठी ऊषा जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला निधन भारतीय जनता पार्टीचे माजी जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अमळनेर इथं निधन झालं

हवामान राज्यात काल हवामान कोरडं होतं उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे